संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे

मध्यमवर्गीय आणि प्रामाणिकपणे कर भरणा यांना केंद्रस्थानी ठेवून हे विधेयक तयार केलं आहे असं अर्थमंत्री पियूष गोयल यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं राफेल मुद्दयावर गदारोळ करत काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला राज्यसभेतही समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना अलाहाबाद क्रि जात असताना लखनौ विमानळावर रोखल्यामुळे सदस्यांनी राज्यसभेत गदारोळ केला

चालू अधिवेशनात राज्यसभेत केवळ दोन विधेयकं मंजूर झाली

आगामी लोकसभा निवडणुकींपूर्वी कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं सरकार महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्याचा आज प्रयत्न आहे िक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत बहुतेक राजकीय पक्षांनी विश्वास व्यक्त केल्यानंतरही काही घटक त्याबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करत आहेत असं मुख्य निवडणूक आयुक सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा त्यांनी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि तिर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल आढावा घेतला त्यानंतर अमरावती क्वें ते वार्ताहरांशी बोलत होते मतदानयंत्रांमध्ये फेरफार करणं आणि त्यात बिघाड होणं यात फरक असून क्रिक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमध्ये फेरफार करता येत असल्याचं अद्याप एकदाही सिद्ध झालेलं नाही असं अरोरा यांनी सांगितलं व्हीव्हीपॅट अर्थात मतदान पोचपावत्यांची मोजणी करण्याच्या शक्यतेबाबत भारतीय सांख्यिकी संघटना आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण लवकरच त्यांचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी यासंदर्भातल्या प्रशाच्या उत्तरात दिली

क्रेडाई अर्थात स्थावर मालमत्ता विकासक संघटनांच्या महासंघानं ही परिषद आयोजित केली आहे पुढची पीढी ही या परिषदेची संकल्पना अहे यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी भेट देणार आहेत

ही नवी हेलिकॉप्टर्स नौदलातल्या चैतक हेलिकॉप्टर्सची जागा घेतील संरक्षण संपादन परिषदेनं अब्जावधी डॉलरचा हा प्रस्ताव गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मंजूर केला होता या प्रकल्पामुळे केंद्रसरकारच्या मेक उन ाहिया अभियानाला प्रोत्साहन मिळणार असून भारतात हेलिकॉप्टर निर्मितीला चालना मिळणार आहे शारदा घिट फंड घोटाळाप्रकरणी सीबाआय कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची आजही म्हणजे सलग पाचव्या दिवशी चौकशी करणार आहे या चिटफंड घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवण्याआधी त्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं नेमलेल्या तपासपथकाचं नेतृत्व राजीव कुमार यांच्याकडे होतं त्यावेळी त्यांनी महत्वाच्या पुराव्यांशी छेडछाड केल्याचा सीबीआयचा आरोप आहे उद्योजक रॉबर्ट वाड्रा आज पुन्हा जयपूर क्वे सक्तवसुली संचालनालया पुढं हजर होणार आहे राजस्थानातल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे काल वाड्रा आणि त्यांच्या आईची सर्तवसुली संचालनालयानं नऊ तास चौकशी केली नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयानं देशातल्या शेतक यांसाठी कुसूम अर्थात किसान ऊर्जा सुरक्षा ईवाम महाअभियान ही योजना तयार केली आहे ही योजना अजून प्रलंबित असल्याचं कृषी राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी काल लोकसभेत सांगितलं या योजनेत ग्रामीण भागातल्या शेतक यांना दोन मेगॉवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्राची जोडणी देण्याचं प्रस्तावित आहे

वाय सी आणि मनीलाँडरिंग निकषांचं पालन करत नसल्याबद्दल रिझर्व्ह बँकेनं एच डी एफ सी बँक आय डी बी

काल मुंबईत रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनात ही माहिती दिली तसंच निधीच्या शेवटच्या स्तरापर्यंतच्या वापरावर देखरेख महितीची देवाणघेवाण घोटाळ्यांची वेळेत तक्रार दाखल करणं आणि खात्यांची पुनर्रचना याबाबतच्या निकषांचं पालन केलं नसल्याबद्दल अलाहाबाद बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि डियन ओव्हरसीज बँक या बँकांना प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा दंड केला आहे याच कारणासाठी आंध्र बँकेला एक कोटी रुपयांचा दंड केला आहे या बँकावरची कारवाई त्यांच्या नियामक निकषांच्या पालन करण्यातल्या त्रुटींबद्दल असून बँकाच्या ग्राहकांशी होणा या व्यवहारातल्या वैधतेसंदर्भात नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे जम्मू कश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात वथूरा चितरगाम नवगाम परिसरात आज पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तय्यबच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला या परिसरात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावरुन संयुक्त सुरक्षा पथकानं शोध मोहिम सुरु केली होती सुरक्षा पथक या भागात पोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली आणि चकमक सुरु झाली यात दोन दहशतवादी ठार झाल्याचं पोलीस महासंघालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला सांगितलं जम्मूमध्ये काल आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्सची ध्वज बैठक झाली या बैठकीत त्यांनी सीमेवर शांतता आणि सौहार्द कायम राखण्याबाबत सहमती व्यक्त केली पाकिस्तानी रेंजर्सच्या विनंतीवरून जम्मूमधल्या सुचेतगड भागात ही सेक्टर कमांडर स्तरीय बैठक झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं दिली बीएसएफचे जम्मू सेक्टरचे उपमहानिरीक्षक पी एस धीमन यांनी बीएसएफच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर पाकिस्तानी शिष्टमंडळानं चिनाब रेंजर्सचे सेक्टर कमांडर ब्रिगेडियर अमजद महमूद यांच्या नेतृत्वाखाली चर्चेत सहभाग घेतला गेल्या महिन्यात जम्मू क्वे दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर झालेली ही पहिली बैठक होती जम्मू कश्मीरमध्ये युद्धबंदीचं उल्लंघन किवा सीमेपलिकडून गोळीबाराच्या घटनांमधे गेल्या वर्षी आधीच्या वर्षापेक्षा दुपटीनं वाढ झाली आहे गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिलीय

त्यात सीमा सुरक्षा दलाची झालेली जीवितहानी तिपटीनं वाढली आहे

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज प्रयागराज ब्रिल्या कुंभमेळ्याला भेट देणार आहेत यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत

दरम्यान या कुंभमेळ्यातून आखाङ्यांच्या निर्गमनाला सुरुवात झाली आहे

भारत आणि मालदिवनं व्हिसा सुविधा कराराच्या अंमलबजावणीसाठी एकमेकांना राजनैतिक ज्ञापन दिले आहे

भूवनेक्षर ध्वं सुरु असलेल्या सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात आज भारताची लढत म्यानमारशी होणार आहे आज संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल दुसरा सामना जिण आणि नेपाळ यांच्यात होणार असून तो संध्याकाळी चार वाजता सुरु होईल या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या शुक्रवारी होणार आहे